विद्यार्थ्यांचं शारिरीक आणि मानसिक आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घेण्यावर या दिशा मार्गदर्शक सूचनांमध्ये भर देण्यात आला आहे

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी दीक्षा स्वयंप्रभा रेडिओ वाहिनी शिक्षा वाणी यांचा वापर करता येऊ शकेल असं त्यांनी सांगितलं

भूषण पटवर्धन यांनी दिलं आहे आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची पूर्ण कल्पना असून विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ते म्हणाले मात्र अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्याशिवाय पदवी प्रदान करणं मंजूर नसल्याचंही पटवर्धन यांनी स्पष्ट केलं

यासंदर्भात न्यायालयात दाखल याचिकेवरील सुनावणीत न्यायमूर्ती एम

वराळे आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले टाळेबंदीच्या काळात विद्युत नियामक मंडळाच्या निर्देशान्सार महावितरणनं प्रत्यक्ष मिटर रिडींग न घेता सरासरी विज बिलं दिली होती

ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी ग्राहकांना या मंचाची लिंक उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं महावितरण आणि महाराष्ट विद्यत नियामक मंडळाला दिले आहेत

यामध्ये औरंगपुऱ्यातले दोन तर भाग्यनगर पद्मपुरा आंबेडकर नगर आणि राम नगर इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

संचारबंदीला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल शहरातल्या विविध भागांना भेट देऊन बंदोबस्ताची पहाणी केली जिल्ह्यातल्या पैठण आणि सिल्लोड तालुक्यात कालपासून संचारबंदी लागू झाली या दोन्ही ठिकाणी नागरिकांनी कडकीत बंद पाळून प्रशासनाला सहकार्य केल्याचं दिसून आलं

जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल यासंदर्भात माहिती दिली ते म्हणाले यामध्ये प्रथम सहा दिवसाचा कडक त्या ठिकाणी लॉकडाऊन असणार आहे विशेष करून किराणा दकानं फळांचे भाजीपालांचे दुकानसुध्दा बंद ठेवलेले असणार आहेत बँका फक्त सरकारी कामकाजासाठी त्या ठिकाणी उघडल्या जाणार आहेत आणि शेतकऱ्यांना कुठल्याही पध्दतीचा त्रास होता कामा नये

आणि फक्त अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना मात्र त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेल्या आहेत आणि अत्यावश्यक आणि जीवनावश्यक ज्या आहेत ते चालूच राहील नागरिकांनी संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर काल शहरातल्या विविध बाजारपेठांमधे खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती

यामध्ये उस्मानाबाद शहरातले सात उमरगा तालुक्यातले आठ उस्मानाबाद तालुक्यातले चार परंडा चार वाशी आणि तुळजापूर तालुक्यातले प्रत्येकी तीन तर भूम तालुक्यातला एक रुग्ण आहे

तर काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

परभणी जिल्ह्यात काल आणखी आठ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले

यात परळी इथले एकाच कुटुंबातले चार आणि बीड शहरातला एक रुग्ण आहे

या काळात फक्त जीवनावश्यक वस्तु औषधी किराणा द्कान द्ध विक्रीला सूट देण्यात आली आहे

राज्य सरकारचे आदेश नसताना गुणपत्रिकेवर असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेला देण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं यासंदर्भात कृषी मंत्र्यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या महासंचालकांना आणि क्रषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र पाठवल आहे

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमाद्वारे ही माहिती दिली

यासंदर्भातल्या बैठकीत ते काल बोलत होते बकरी ईद आपल्या घरी राहूनच साजरी करावी बकरी खरेदी करण्यासाठी मंडीचा आग्रह करु नये असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं माजी राज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचा औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे

आपण काही दस्तावेज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वेळेत सादर केले असा खोतकर यांचा दावा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं फेटाळला होता त्याला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं याप्रकरणी फिर्यादी कैलास गोरंट्याल आणि विजय चौधरी यांना खर्चापोटी खोतकर यांनी प्रत्येकी एक लाख रुपये द्यावे असंही न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमल्यास गावातली सामाजिक आणि राजकीय शांतता बिघडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष द्र करण्यासाठी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाला मुदतवाढ देण्याची मागणी औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठवाड्याच्या विकासासाठी या महामंडळाला मुदतवाढ मिळणं आवश्यक असल्याचं त्यांनी निवदेनात नमूद केलं आहे

शंकरराव चव्हाण यांच्या विचारांचं मार्गदर्शन घेऊन त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून राज्याला प्रगतीपथावर नेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या साहित्य संस्कृती मंडळानं निर्मिती केलेल्या डॉ

दरम्यान शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार मोहन हंबर्डे यांनी संचारबंदीचं पालन करत घरीच शंकरराव चव्हाण यांच्या प्रतिमेस प्रष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांची संख्या वाढत असून पुरेसे व्हेंटिलेटर्स उपलब्ध नसल्याची बाब खासदार श्रंगारे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्या निदर्शनास आणून दिली होती त्यानंतर ही व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत

नांदेड शहरात रात्री अर्धा तास जोरदार पाऊस झाला नांदेड शहरालगतचा शंकरराव चव्हाण विष्णूपूरी प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे

जालना शहरासह ताल्क्यातल्या काही भागात काल मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला भोकरदन बदनापूर अबंड या शहरांमध्येही पाऊस झाला औरंगाबाद शहर आणि परिसरातही काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला

खरीप पिक विम्यासाठी अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांनी सामुदायिक सेवा केंद्रातून काढलेल्या सातबाऱ्यावर स्वतः सही करुन तो दाखल केला तरी तो ग्राह्य धरला जाईल असं जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी दत्तात्रय गवसणे यांनी काल वार्ताहर परिषदेत सांगितलं

भाटेगाव ग्रामपंचायतीचा स्वच्छताग्रहाचा धनादेश देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती

या दरवाज्याला समांतर असा हा पूल असणार आहे त्याच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासोबत खासदार जलील यांनी प्रत्यक्षस्थळी भेट देऊन काल पाहणी केली तसंच याठिकाणी असलेल्या जगप्रसिद्ध पाणचक्कीला भेट देण्यासाठी येणाऱ्या देश विदेशातील पर्यटकांची वाहनकोंडीमुळे गैरसोय होते

सेलू इथं संचारबंदी असतानाही काही व्यापाऱ्यांनी दकानं उघडी ठेवल्याप्रकरणी त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला तसंच सेलू शहरातल्या प्रत्येक नाक्यावर पोलीस महसूल आणि नगरपालिका यांच्या संयुक्त पथकानं विना मास्क द्चाकीवर डबलसीट तसंच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली

या विवाह सोहळ्यानंतर वध्पित्यालाच कोरोना विषाणूची बाधा झाल्यानं समोर आलं त्यानंतर इथल्या रुग्णांची संख्या वाढत गेली

बोगस बियाण्यांबाबत अनेक तक्रारी आल्या असूनही शासनाकडून अद्याप कारवाई झाली नाही बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असा आरोप पक्षानं केला आहे